तर तामीळनाडू आणि पुद्च्चेरीमधे सत्ता परिवर्तन होत असल्याचे संकेत आहेत

एका जागेवर अपक्ष उमेदवारानं विजय मिळवला आहे

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे समाधान आवताडे यांनी विजय मिळवला आहे

राजस्थानच्या तीन कर्नाटकच्या दोन आणि गुजरात झारखंड मध्यप्रदेश मिजोरम तेलंगण आणि उत्तराखंड विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी पोट निवडणूक झाली होती त्यापैकी काही ठिकाणची मत मोजणी अजून सुरु आहे गुजरातमध्ये सत्तारूढ भाजनं ने मोरवा हदफ ची जागा जिंकली आहे

कर्नाटकच्या बसव कल्याण इथं भाजपाचे उमेदवार तर मास्की इथं काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत मध्य प्रदेशातही काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत मिजोरममध्ये सरचिप विधान सभा मतदार संघात मीजोरम पीपल्स मुवमेंटचे उमेदवार आघाडीवर आहेत राजस्थानमध्ये सत्तारू काँग्रेसनं दोन तर भाजपाने एका जागेवर विजय मिळवला आहे तेलगण मध्ये नागार्जुनसागर इथल्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत तेलगण राष्ट्र समितिचे उमेदवार आघाडीवर आहेत तर उत्तराखंडच्या पोट निवडणुकीत भाजपा उमेदवार आघाडीवर आहेत पंतप्रधान ऑक्सिजन देशातल्या ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीच्या पार्बंभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत वायुरूप ऑक्सिजनची मागणी आणि उपलब्ध साठा याबाबत आढावा घेतला वायुरूप ऑक्सिजनची निर्मिती वाढवण्यासाठी कोणते उपाय करता येतील याबाबत यावेळी चर्चा झाली पोलाद उद्योग रिफायनरीज विविध अन्य उद्योग वीज निर्मिती केंद्र अशा अनेक ठिकाणी ऑक्सिजनचं उत्पादन केलं जातं हा ऑक्सिजन वैद्यकीय कारणांसाठी वापरता येऊ शकतो त्यामुळे जास्तीत जास्त शुद्ध ऑक्सिजन तयार करू शकणारे शहरी भागाच्या जवळ असलेले उद्योग निवडून त्यांना वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती करण्याबाबत सूचना दिल्या जात आहेत

यासाठी संबंधित उद्योग केंद्र आणि राज्य सरकारं समन्वयानं काम करत आहेत

अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली

या बैठकीला पंतप्रधानांचे प्रधान सचिव कॅबिनेट सचिव गृहसचिव यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते ऑक्सीजन एक्सप्रेस कोविड संकटाच्या काळात भारतीय रेल्वे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून देशाच्या विविध भागातून ऑक्सीजन एक्सप्रेस अनेक राज्यांत प्राणवायूचा पुरवठा करत आहे असं रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे ट्वीटर संदेशाच्या माध्यमातून गोयल यांनी आज विविध ऑक्सीजन एक्सप्रेसबाबत माहिती दिली कोरोना विरुद्धच्या या लढ्यात रेल्वेच्या योगदानाबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून ऑक्सिजन एक्सप्रेस असो अत्यावश्यक साधन सामग्रीची वाहतूक असो किवा रेल्वे डब्यांचं कोरोना निगा केंद्र किवा विलगीकरण कक्षात रुपांतरभारतीय रेल्वेनं कोरोना काळात अनेक पातळ्यांवरून मदतीचा हात दिला आहे ओडिशाच्या अंगुल इथून ऑक्सीजन एक्सप्रेस तेलंगणच्या सिकंदराबादला पोहोचली आहे

या आधीही दिल्ली महाराष्ट्रासह अनेक राज्यांना ऑक्सिजन एक्सप्रेसनं प्राणवायूचा पुरवठा करण्यात आला आहे

कोरोना संकटाच्या या काळात भारतीय रेल्वे देशाची जीवन वाहिनी असल्याचं आपल्या योगदानातून सिद्ध करत आहे

या दरम्यान आवश्यक सेवा वगळता अन्य सेवा बंद राहतील यापूर्वी राज्यातील शहरी भागात शनिवारी आणि रविवारी टाळेबंदी लागू करण्यात आली होती

मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज सिरसा इथं वार्ताहरांशी बोलताना या बाबतची घोषणा केली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आठवडाभराच्या टाळेबंदीचा निर्णय घेतल्याचं ट्विट आरोग्यमंत्री अनिल विज यांनी केलं आहे हरयाणाच्या अनेक भागात शनिवार रविवारची टाळेबंदी लागू असून त्याला जोडूनच संपूर्ण राज्यात बंदी जारी करण्यात आली आहे

राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज ही माहिती दिली

अत्यावश्यक पुरवठा देशातल्या दूतावासांनी आवश्यक वैद्यकीय उपकरणे औषधे आणि ऑक्सिजनची साठेबाजी करू नये अशी विनंती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केली आहे सर्व दूतावासांशी आम्ही संपर्क ठेवून आहोत कोविड संबंधीच्या सर्व वैद्यकीय सेवा आम्ही पुरवण्याची आमची जबाबदारी आहे आणि या संबंधांतली कोणतीही मागणी लगेच पूर्ण केली जाईल अशी ग्वाही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी दिली आहे

या बाबतीत तज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यांकडे सरकारनं पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे आजची परिस्थिती उद्भवली आहे असं गांधी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे हे परिस्थिती हाताळण्यासाठी गांधी यांनी सरकारला आपल्या पक्षाची मदतही देऊ केली आहे जीएसटी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं करदात्यांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत

तसेच कर भरण्यासाठी आणि करपरताव्यासंबंधी असलेले विविध अज सादर करण्यासाठी अतिरिक्त मुदत देण्यात आली असून यासाठी दंड आकाराला अनेक व्यावसायिक आर्थिक संकटात असताना या संबंधीचा निर्णय जाहीर करून अर्थ मंत्रालयानं करदात्यांना जाणार नाही दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे

हा निधी बालकल्याणासाठी वापरला जाणार आहे